काल लोकसभेत मंजूर झालेल्या या दोनही विधेयकांना राज्यसभेत आधीच मंजूरी मिळाली आहे कंपन्यांच्या पुनर्रचना योजनेला मान्यता देण्याच्या प्रक्रियेला आणि शेयर धारकांच्या अधिकृत प्रतिनिधींचे अधिकार आणि कर्तव्य अधिक सुस्पष्ट करणं हा दिवाळखोरी आणि नादारी विषयक सुधारणा विधेयकामागील उद्देश्य आहे बाललैंगिक शोषण प्रतिबंधक विधेयकात मुलांच्या अश्लील फिल्म्स बनवणाऱ्या लोकांसाठी पाच वर्षाच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं तिहेरी तलाक तात्काळ तिहेरी तलाक विरोधी कायदा आता पूर्वलक्षी प्रभावानं लागू झाला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मृस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकावर काल स्वाक्षरी केली अयोध्या अयोध्येतील वाद्यस्त जमीन प्रकरणी सामंजस्यानं तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीनं काल आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे कामद संसद आता लवकरच पेपरलेस होणार आहे लोकसभेत पुढच्या अधिवेशनापासून कागदाचा वापर केला जाणार नाही अशी घोषणा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे यामुळे कोटयावधी रुपयांची बचत होईल असं त्यांनी काल सभागृहाला सांगितलं मात्र एखाद्या सदस्याला गरज असेल तर कागदही पुरवला जाईल हे ही त्यांनी स्पष्ट केलं आहे कर ग्रगल फेसब्क ट्विटर अशा डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे वार्षिक उत्पन्न वीस कोटी रुपये आणि पाच लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लावण्यात येणार आहे

त्यानुसार कोणतीही कंपनी भारतातून नफा कमावत असेल तर तिला कर भरणं अनिवार्य असणार आहे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचं मत नोंदव् शकत नाहीत्यांच्या सुरक्षेचा भंग करणं अशक्य असल्याचं प्रतिपादन राज्याचे निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी केलं आहे नागरिकांनी ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं त्यांनी आवाहन केलं

संत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज मोझरीतून आपली महाजनादेश यात्रा सुरू करताना मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात युती सरकारनं केलेल्या लोकाभिमुख कामांचं प्रगतीपुस्तकच सादर केलं

दरम्यान शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या जनआशिर्वाद यात्रे दरम्यान काल लातूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला

तर तरूण मतदारांना साद घालत महाराष्ट्रजागर यात्रा काढण्याची घोषणा काल युवक कॉप्रेसन केली गडकरी सोलापर विद्यापीठांनी संधोशनाची व्याप्ती काळानुसार वाढवली पाहिजे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी काल सोलापूर इथं व्यक्त केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पंधरावा वर्धापन दिन काल झाला त्यावेळी गडकरी बोलत होते

प्रात्यक्षिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण परीक्षा फी आता माफ होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली तसंच ही प्रतिपूर्ती आरटीजीएस मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे टिळक पण्यतिथी सध्याचे मोदी सरकार लोकमान्य टिळकांप्रमाणेच स्वदेशीकरणाला प्रोत्साहन उत्तेजन देणारं आहे या स्वदेशी धोरणास एका अर्थाने सकारात्मक प्रतिसाद आम्ही देत आहोत ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे असं मत भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी आज व्यक्त केलं टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या टिळक पुरस्कारानं यंदा बाबा कल्याणी यांना सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते लोकमान्यांच प्रण्यस्मरण शताब्दी वर्ष काल पासून सुरू झालं

अण्णाभाऊ साठे मख्यमंत्री मातंग समाजाचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जन्मशताब्दी बोधचिन्हाचे अनावरण आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं पाटील सांगली सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी राजारामबापू पाटील यांनी आयष्यभर प्रामाणिक प्रयत्न केले त्यांची कार्यपद्धती समाजापर्यंत गेली पाहिजे असं मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केलं लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महिला आयोग फाशी देण्यात दिरंगाई झाल्यामुळे पुण्यातील गहूंजे सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशी रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्वत आव्हान देणार आहे ही माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली

आधीच्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं पाथर्डीच्या गुन्हेगारांना फाशी या आपल्या मागण्या प्रलंबित असल्याचं मोर्चानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे जिल्हानिर्मिती पालघर पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल असा विश्वास संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल पालघर जिल्हा निर्मितीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला गैरव्यवहार जळगाव जळगाव पाघोरा पीपल्स बॅंकेतील अपहार प्रकरणी संदीप महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी अध्यक्षांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तत्कानिल अध्यक्ष अशोक संघवी यांचा जामीन अर्ज काल जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला लालपरी नंदुरबार वारी लालपरीची या अभियानाअंतर्गत बस फॉर अस फाऊंडेशनने तयार केलेली विशेष एस टी बसगाडी काल नंदुरबारमध्ये दाखल झाली एस टीच्या स्थापनेपासून तिच्या आधुनिकीकरणापर्यंत सत्तर वर्षातील इतिहासाची आणि परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती या विशेष गाडीमधून प्रवाश्याना दिली जात आहे

मजरी धळे धुळ्यात शासकीय धान्य गोदामातील माथाडी हमाल कामगारांची मजुरी वाढविण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामाचं काम बंद करण्यात येईल असा इशारा जिल्हा हमाल कामगार संघटनेनं काल दिला यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे निधन रत्नागिरी रत्नागिरीतले ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक मुकुंदराव पानवलकर यांचं काल रत्नागिरीत निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत हवामान पाऊस कोल्हापर सातारा राज्यातला पावसाचा मुक्काम कायम आहे काल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाणीसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडी तर पुण्यातन सोडलेल्या पाण्यामुळे उजनीची पातळी वाढते आहे

ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात ज्या भागांत चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यात कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे सध्या अवर्षणाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला मात्र इतक्यात पावसाचा दिलासा दिसत नाही एगस्टच्या द्सऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार शकतं